मध्यरात्री दीड ते दोन वाजायच्या सुमाराला ही दुर्घटना घडली शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यामुळे विभागाच्या आउट बॉर्न कक्षात धूर पसरला त्यामुळे अग्निशमन दलानं रुग्णालय प्रशासनाच्या सहाय्यानं आऊट बॉर्न आणि ति बॉर्न कक्ष मिळून सर्व सतरा शिशूंना त्यातून बाहेर काढलं मात्र आउट बॉर्न कक्षातल्या दहा शिशूंचा मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद खंदाटे यांनी दिली सात बालकांचे प्राण वाचवण्यात गौरव रेहपाडे या रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकानी मोठी भूमिका बजावली याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं या दूर्घटनेत बचावलेल्या सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलवलं असून प्रत्येक शिशूवर उपचारासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे तसंच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दहापैकी नऊ शिशूंचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत

अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातल्या सर्वच रुग्णालयांचं फायर ऑडीट व्यवस्थित झालं आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भंडारा खिल्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकं मृत्युमुखी पडल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या तिर सर्व रुग्णालयांमधल्या शिशु केअर युनीटचं तातडीनं ऑडीट करायचे निर्देशही त्यानी दिले आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याची प्रतिक्रिया टोपे यांनी दिली आहे

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे राज्य शासनानं घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायचे आदेश दिले असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं ही घटना वेदनादायी आहे राज्य सरकार आणि काँप्रेस पक्ष मृत बालकांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहे अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे ही घटना अंत्यंत दुर्दैवी आहे असं मदत आणि पुनर्विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे व्हीएनआयबीची टीम घटनास्थळाची तपासणी करेल अशी माहितीही त्यांनी दिली जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

या दुर्घटनेत झालेल्याबालकांच्या होरपळून मृत्यूमुळे आपल्याला अत्यंत दुःख झालं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली आहे या दुर्दैवी घटनेत आपल्या चिमुकल्यांना गमावणाऱ्या कुटुंबाप्रती त्यांनी शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या दुर्दैवी घटनेमुळे आपण मौल्यवान बालकांचा जीव गमावला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दःखात आपण सहभागी आहोत जे जखमी झालेत ते लवकर बरे होवोत असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे या दुर्घटनेचं वृत्त कळताच तीव्र दुःख झालं असं सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुर्घटनेत बळी पडलेल्या नवजात शिशुंच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केली आहे केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या घटनेबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुंटुंबियाच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत जखमी असलेली बालकं लवकर बरी होवोत अशी आशा जावडेकर यांनी व्यक्त केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय ही घटना मन हेलवणारी आहे ईंबर मृत बालकांच्याकुटुंबियांना दुःख सहन करायची शक्ती देवो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे कांप्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या दूर्घटनेबद्दल दूःख व्यक्त केलंय या घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं तत्काळ मदत पुरवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे रायगड जिल्ह्यात पोलादपूर छिं झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या आता चारवर गेली आहे

पावसामुळे वऱ्हाडाचा टक घाटात कोसळला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे काल संध्याकाळी सातारा श्रिन लग्न आटोपून पोलादपूर शिल्या कुडपण श्रिं येत असताना ट्रक खोल दरीत कोसळून अपघात झाला दरम्यान मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त करत अधिक चौकशी केली

तसंच एन सी सी चं बद्दपथक देखील राजपथावर होणाऱ्या संचलनात सामील होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं

कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता असं खोडसाळ वृत्त देणं हे अत्यंत बेजबाबदार कृत्य असल्याचं ट्विट वेंपती यांनी केलं आहे महाराष्ट्रासह आठ राज्यांमधून आकाशवाणीची विविध भारती प्रसारण सेवा येत्या एक एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय झाल्याचं वृत्तं एका अग्रगण्य मराठी दैनिकानं प्रसिद्ध केलं होतं मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटू लागली आहे ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे

लसीकरण केलेल्या व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते तशी शाई बोटावर लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे केली आहे त्यांनीपरवानगी दिली तर ठीक नाही तर राज्य शासन त्याची अमंलबजावणी करेल असही टोपे यांनी सांगितलं केंद्र शासनाकडून लसीकरणाची तारीख कळल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहिम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं परभणी तालुक्यातल्या मुरूंबा श्वि आणि नारायण चाळ परिसरात शेकडो पक्षी अज्ञात आजारानं मृत्यू पावल्यामुळे जिल्ह्यात मोठी भिती व्यक्त होऊ लागली आहे देशातल्या काही भागात बर्ड फ्लूचा प्रसार होत आहे त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वेक्षणाचं काम पूर्ण होईपर्यंत गावातील कुकूट वर्गीय पक्ष्यांची खरेदी विक्री वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे याबाबतचे आदेश त्यांनी काल जारी केले